देशात या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी होत असून सध्या तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के आहे

रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं वाढत असून नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

आतापर्यंत दहा कोटी पेक्षा जास्त नम्न्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही या परिषदेनं म्हटलं आहे

ते आज उस्मानबाद इथं अभाविप पूर्णवेळ कार्यकर्ता निरोप स्वागत आणि श्रभेच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते मी समाजाचा समाज माझा या भावनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार अभाविप विविध कार्यक्रमातून करत असल्याचं पाचपोर यांनी यावेळी नमूद केलं

यामध्ये कोल्हापूर पुणे मिरज हुबळी मिरज परळी आणि मिरज कॅसलरॉक पॅसेंजरचा समावेश आहे या गाड्यांचे थांबे देखील कमी करण्यात येणार आहेत पॅसेंजर गाड्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागत होता या गाड्यांना प्रवासातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे या गाड्या एक्सप्रेस करण्यात येत आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांना माता तुळजाभवानी तलवार प्रदान करते अशा स्वरुपात ही पूजा बांधण्यात येते उपम्ख्यमंत्री अजित पवार हे सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वतः ग्रहविलगीकरणात असले तरीही देवगिरी या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे

आज दपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील खडसे यांनी परवा भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

बँकेतले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर प्रिंटर संगणक पंखे आदी साहित्यही चोरट्यांनी चोरून नेलं या प्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ध्वळे शहरातल्या जुन्या जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणी केली जात आहे चारही तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे